आज सकाळी लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच अण्णा द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी नदीवर धरण बांधण्यावरुन तर तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही हे सदस्य गदारोळ करत असल्याम्ळे अध्यक्षांनी या सदस्यांना प्ढच्या चार बैठकांसाठी निलंबित केलं

काँग्रेस सदस्य आनंद शर्मा यांनी विचारलेल्या प्रश्नावर परराष्ट मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं काँग्रेसचे सदस्य सदनातून बाहेर पडले

या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरु केली त्यावेळी झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले

फुलंब्री इथं विविध प्रशासकीय इमारती तसंच विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल त्यानंतर मुख्यमंत्री हेलीकॉप्टरनं सातारा परिसरातल्या श्रीयश अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाकडे प्रस्थान करतील त्यानंतर उच्चतम कृषी बाजार समितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकूल इथल्या सभेनंतर सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यशाळेला संबोधित करतील सायंकाळी सहा वाजता टी व्ही सेंटर चौकात रस्त्यांच्या व्हाईट टॅपिंग कामाचा श्भारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

या विशेष पॅकेजच्या योजनेस आता बळीराजा जलसंजीवनी योजना असं संबोधण्यात येणार आहे

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत समग्र शिक्षा अभियानातल्या विशेष शिक्षकांचं मानधन वाढवण्यासाठी केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी करण्यात येईल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं मुंबईत काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते

आदिवासी आणि दर्गम भागात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या एम बी बी

कर्नाटकात विजयनगर इथं होत असलेल्या तिसऱ्या राष्टीय मृष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत पदकविजेत्या सोनिया लाठेर आणि सिमरनजीत कौर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पिंकी जागंडा आणि मनिषा मौन यांनीही विजय संपादन करत आगेकूच सुरु ठेवली आहे